लोकसभा निवडणुकांच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे

गुजरात गोवा केरळ दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव तसंच पुदुच्चेरीमधल्या सर्व जागांसाठी या टप्प्यात मतदान होईल

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आज महाराष्ट्राच्या दौ यावर असून नागपूर ॐ निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत आजच ते केरळमधल्या वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती आणी आज अमेठी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवसांचा दौरा सुरु करणार आहेत

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती रोणी अमेठी मतदार संघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक प्रचार सभा आज आंध्र प्रदेशात नरसारावपेट आणि विशाखापट्टणम कें होणार आहेत राजकीय पक्षांना निवडणुकांसाठी निधीकरिता निवडणूक बॉण्डस जारी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान देणा या याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालय उद्या विचारात घेईल भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांना ही माहिती दिली असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस या स्वयंसेवी संघटनेन या निर्णयाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे संबंधित कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे राजकीय पक्षांना कॉपॅरिट उद्योगांकडून आणि परदेशी कंपन्यांकडून अमर्याद निधी मिळू शकतो असं या याचिकेत म्हटलं आहे

या टप्प्यात झंझारपुर सुपौल अरारिया मधेपुरा आणि खगारिया या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे दरम्यान राष्ट्रीय लोक समता पक्षानं उरलेल्या चार उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह उज्जियारपुर आणि काराका या दोन लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी आपला आणखी एक उमेदवार आणि ओदिशाच्या विधानसभा निवडणुकांसाठी चार सभासदांची यादी जाहीर केली आहे गुजरातच्या अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून एच एस पटेल यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे ओदिशात मुरली शर्मा मानश मोहन्ती यांचा ओदिशा विधानसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवार यादीत समावेश आहे

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आणखी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या सर्व जागा गुजरातमधल्या असून बनासकाठामधून पार्थाबाई भातोल अमरेलीतून परेश धनानी तर सुरतच्या जागेसाठी अशोक अधेवडा यांना उमेदवारी दिली आहे नवी दिल्ली धिं पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं ही यादी जाहीर केली समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तरप्रदेशाचे माजी मंत्री रामसकल गुर्जर आणि माजी आमदार राजेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली िंग भाजपात प्रवेश केला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते शिवराज सिंग यांनीही भाजपात प्रवेश केला आहे बिहारमधे झारखंड मुक्ती मोर्चा लोकसभेच्या चार जागा लढवणार आहे पक्षाचे प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली कटिहार पुर्णिया किशनगंज आणि बांका या मतदारसंघांमधून पक्ष आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत आहेत असं त्यांनी सांगितलं

दीर्घकाळाच्या वृद्वी प्रक्रियेसाठी अशा कर्जाची परतफेड वेळेत होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले आर्थिक शिस्तीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी अधिक एत्रितपणे प्रयत्न करून नियमावली आणावी असं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षांसाठीचं पहिलं द्विमासिक पतधोरण आज भारतीय रिझर्व्ह बँकेतफॅ जाहीर करण्यात येईल भारतीय रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची आज सलग तिस या दिवशी मुंबईत बैठक होत आहे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काही ठोस निर्णय होण्याची यावेळी अपेक्षा आहे व्रिटनच्या परधानमंत्री थेरेसा मे यांनी ब्रेग्झिट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागावी म्हणून ब्रिटनच्या संसदेन एक विधेयक बहुमताने मंजूर केलं आहे लेबर पार्टीच्या वेट कूपर यांनी हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मांडलं होतं मात्र या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी याला हाऊस ऑफ लॉर्डसच्या वरच्या सभागृहात मंजुरी आवश्यक आहे मुदतवाढ मिळणार किंवा नाही याचा निर्णय युरोपीय संघच घेणार आहे ब्रेग्झिट मुद्यावर समाधान शोधण्याचा ब्रिटिश नेत्यांचा प्रयत्न असून अद्यापही कुठलाच अंतिम निर्णय झालेला नाही युरोपियन कायदेमंडळात ब्रेग्झिट करार झालेला नसताना आणि जिब्राल्टर बाबत वाद असला तरीही ब्रिटिश नागरिकांना तिथे व्हिसा शिवाय भेट देता येईल असा कायदा मंजूर केला आहे युरोपियन संसदेच्या न्यायमंडळानं या कायद्याला मंजुरी दिली आहे

युरोपीय संघाच्या नागरिकांच्या परस्पर अधिकारांतर्गत अवलंबून आहे या कायद्याच्या मसुद्याच्या तळटीपेत जिब्राल्टर ही ब्रिटिश वसाहत असल्याचं दर्शवल्यावरून ब्रुसेल्समधे वाद झाला होता